र्पावत्र दोक्षार्भूमिच्या र्वकासासाठी निधी कमी पडू देणार नाहों अशी मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांची ग्वाही

नागपूर महानगरपालिकेची सॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करणार

कविकुलग्ररू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या अष्टम दीक्षांत समारंभ संपन्न

साईबाबा यांच्या महासमाधी शताब्दों सोहळ्याच्या सांगता समारंभात ते आज र्शिर्डा इथं बोलत होते

साईर्मांदरात दशन आर्मण पूजा केल्यानंतर या शताब्दां वर्षार्नामत्त काढण्यात आलेल्या चांदांच्या नाण्याचं अनावरण पंतप्रधानांनी केलं पंतप्रधान आवास योजनेच्या काही लाभाथ्याना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलांचं वाटप करण्यात आलं

श्री मोदी यांनी महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्यप्रणालीच्या मार्फत संवाद साधला दरम्यान आपलं सरकार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी कायम प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी केंद्रानं किमान आधारभूत किंमत देखील वाढवली असल्याचं ते प्रढं म्हणाले

यावेळी राज्यपाल श्री चेन्नामनेनी विद्यासागर राव प्रामुख्यानं उपस्थित होते पंतप्रधान आवास योजनेत घर भिळालेल्या जिल्ह्यातील लाभार्था र्माहलांशी पंतप्रधान श्री नरद्र मोदों यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधला पंतप्रधान आवास योजनेत ई गृहप्रवेश श्भारंभ आर्गण र्वावध कायक्रम पंतप्रधान श्री नरद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्ङा इथं झालं त्यावेळी श्री मोदी यांनी राज्यात आवास योजनेत उत्कृष्ट कार्मागरां बजावलेल्या अमरावती जिल्ह्यातील र्माहलांशीहा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधला

आवास योजनेमुळे आमच्या घराचं स्वप्न पूण झालं घर झाल्यामुळे सव कुटुंबीय आनंदात आहेत हो योजना वींचतांसाठो महत्वाची ठरलो आहे पंतप्रधान आवास योजनतगत अमरावती जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे

दाक्षाभूमी इथं डॉ

श्री फडणवीस म्हणाले धम्मचक्र प्रवतन दिन सवासाठां प्रेरणादायी असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच र्दादवशी लाखो अन्यायांना धम्माचा र्आहंसेचा पंचशीलाचा माग दार्खावला गौतम बुद्धांनी साऱ्या जगाला आपल्या प्रेमाच्या शक्तीनं जिंकलं

बाबासाहेब आंबेडकर यांनीही तथागत गौतम बुद्धांच्याच पंचशीलाच्या माध्यमातून शिकवण दिलो

बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य समता र्आण बंधुता या शिकवणीचा संविधानामध्ये समावेश केला आपल्या देशाचं संवधान जगातील सर्वात्तम संवधान आहे

बाबासाहेब आंबेडकर यांनी र्दिलेल्या संर्वधानाच्या माध्यमातूनच देशानं प्रगतीची र्वावध र्शिखरे गाठलो आहेत

सर्मावधानातील मुल्यांची शिकवण प्रत्येक शाळांमधून र्दिलो जात असून या मुल्यांच्या आधाराने अनेक चांगले बदल घडतील मुंबईतील इंदू र्मिल इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारण्यात येत आहे दक्षाभूमी हे जगाचं वैभव असून जार्गातक दजाचं वारसास्थळ म्हणून हे र्विर्कासत करण्यात येत आहे दक्षाभूमी येथील विकास कामांसाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे

हा विकास आराखडा वेगानं प्रगती पथावर नेण्यासाठी यापुढेहो भरांव भानधी उपलब्ध करुन दिला जाईल

त्यासंदभात त्यांनी आज स्थायी र्सामती सभापती श्री वीरद्व क्करेजा यांना निवेदन सादर केले त्यांच्या अडचणी र्आण समस्या जाणून घेण्यासाठां आज स्थायी र्सामती सभापती श्री वीरद्र कूकरेजा र्आण प्रभारां आयुक्त श्री रवींद्र ठाकरे यांनी मनपा मुख्यालयातील स्थायी र्सामती सभापती कक्षामध्ये बैठक आयोजित केलो

यामध्ये अर्धधग्रहण प्रमाणपत्र घेण्यासाठी होणारा उशीर स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र र्सिक्यूर्र्टी डिपॉजिट यासारखे अनेक र्वषयांवर त्यांना समस्या येत असतात यावर काहोतरां कायमस्वरूपी उपाययोजना काढण्यात याव्यात अशी मागणी क्रिडाईने केलो आहे याव्यार्तारक्त सरकारनं बांधकाम मुंजुरांसाठी ऑनलाईन अजसादर करण्यासाठी तयार करण्यात आलेले बीटीएमएस सॉप्टवेअरमध्ये अडचणी येत आहेत त्यावरहां तोडगा काढण्यात याव्यात अशी मागणी क्रिडाईने केली आहे यावर बोलताना श्री ठाकरे म्हणाले कायदयाच्या चौकटांत बसून मंजूरां देण्यात येईल ऑनलाईन पद्धतीने येणा या अडचणीसाठी प्रशिक्षण र्शाबरे घेण्यात येईल असं त्यांनी सांगितले सॉप्टवेअर अद्ययावत प्रक्रीया दोन तीन र्माहन्यात पूण होईल त्यानंतर कोर्णातही अडचण येणार नसल्याची मार्गाहती त्यांनी दिली कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा अष्टम दीक्षांत समारंभ आज शैक्षणिक भवन कविकुलगुष कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक इथं संपन्न झाला या दीक्षांत समारोहाला रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय चित्रकूटचे सन्माननीय कुलपती परमपूज्य पद्मविभूषण जगद्गुरू रामानव्दचार्यस्वामी रामभद्राचार्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर नागप्रराती शंभर वर्षांहून अधिक गौरवशाली परंपरा असलेले इंग्रज वृत्तपत्र दैनिक हितवादचे विद्वान संपादक श्री विजय फणशीकर हे विशेष अतिथी होते विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो श्रीनिवास वरखेडी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

याप्रसंगी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती श्री चेन्नामनेनी विद्यासागर राव यांचा श्रभसंदेश वाचून दाखवण्यात आला

गेल्या काहो दिवसात नाीशकच्या कांदयाचे वाढलेले भाव आज घसरले

तंत्रज्ञानाचा वापर करून सीमावर्ती क्षेत्रातील स्रुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात येईल असं प्रतिपादन केंद्रीय ग्रहमंत्री श्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे